डिसेंबर सरत असतानाही बेताचीच थंडी भजल महाराष्ट्रासह सात राज्यांच्या ग्रामीण भागातील पाणीप्रवठ्यासाठी उपयुक्त ठरलेल्या अटल भूजल योजनेला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली या योजनेसाठी सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी तीन हजार कोटी रुपये निधी जागतिक बँक देणार आहे

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल बैठकीनंतर नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात संरक्षण दल प्रमुख या पदाच्या निर्मितीला तसंच रेल्वे मंडळाच्या संघटनात्मक प्नर्बाधणीलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली आहे ग्राहक ग्राहक हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी संस्थात्मक व्यवस्था विकसित होणं गरजेचं असून त्या माध्यमातून ग्राहक हिताचं संरक्षण त्याचबरोबर ग्राहकांना त्यांचे अधिकार आणि कर्तव्य याबाबतीत प्रशिक्षण देण्याची गरज आहे असं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात ते काल बोलत होते

या योजनेमुळे प्रवासाला लागत असलेल्या वेळेची मोठी बचत झाली आहे असं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे पर्यटकांसाठी तसंच आपत्कालीन वैद्यकीय स्थितीतही उडान योजना उपयोगी ठरल्याचं दिसून आलं आहे असं मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केलं आहे मराठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयात स्वत लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केली आहे

ठाकरे नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगु नयेत राज्यातील कोणत्याही जाती धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत स्पष्ट केल राज्यातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्र्यांची काल सह्याद्री अतिथीगुहावर भेट घेतली यावेळी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू उपस्थित होते राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत निर्णय झालेला नाही याची खात्री केली असून असा कायदा कधी आलाच तर तो केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर सर्व धर्मीयांसाठी असेल असंही ठाकरे यांनी सांगितलं

सर्वोत्कृष्ट प्रादेशिक वृत्त विभागासाठीचा पुरस्कार पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाला प्राप्त झाला असून तो वृत्त विभाग प्रमुख नीतीन केळकर यांनी स्वीकारला कार्यक्रम अधिकारी तेजश्री कांबळे आणि अभियंता शुभा धर्माधिकारी यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आलं वृत्त विभागाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल नीतीन केळकर म्हणाले हा पुरस्कार देण्यामागे नविनतम तंत्रज्ञानाचा कुशलतेनं वापर करुन बातम्या आधिकाधिक कशा चांगल्या करता येतील लोकांच्या हातामध्ये बातम्या एकण्यासाठी जी नवनविन गॅजेट्स येतायत त्यांच्या माध्यमातून त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहचू शकतील यासाठीचे प्रयत्न आकाशवाणी पुणे केंद्रातल्या वृत्त विभागानं केले आणि आपल्या नेहमीच्या मिडीयम वेवरच नाही तर एफएमवरही युट्युबवरहरी फेसबूक पेजवरही ट्विट्टर हॅंडलवरही आणि ब्लॅगवर ही बातम्या लिखित आणि ऐकायच्या अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध करुन दिल्या त्यामुळे आता तुम्ही म्हणाल तिथे तुम्हाला हवे असेल त्या उपकरणाद्वारे बातम्या वाचु शकता आणि ऐक शकता यासदर्भात आकशवाणीच्या पृणे केंद्रान जे काम केलं आणि पहिलं पेपरलेस प्रादेशिक वृत्त विभाग होण्याचा मान मिळवला त्यामुळे वृत्त विभागाची पृण्याच्या या प्रस्कारासाठी निवड झालीय आपलं सगळ्यांच सहकार्य आणि श्रोत्यांचं पाठबळ या बळावर प्ण्याचा वृत्त विभाग अशीच वाटचाल पुढे सुरू ठेवेल नाताळ आज साजऱ्या होत असलेल्या प्रभूयेशूच्या जन्मसोहळ्यानिमित्त अर्थात ख्रिसमस निमित्त पूणे शहरातील विविध चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसंच खिसमस ट्री आणि आकाशदिव्यांनी चर्येस सजली आहेत बच्ये कंपनीच्या मनोरंजनासाठी ठिकठिकाणी सांता क्लॉज उभे आहेत नाताळ अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक चर्चेस इतिहासाची साक्ष देतात नाताळनिमित्त याविषयी अधिक माहिती ऐक्या आमच्या प्रतिनिधीकडून

वास्तुकलेचा अप्रतिम नमुना अहमदनगर शहरांमध्ये या चर्चेच्या माध्यमातुन दिमाखदार स्वरुपात उभा आहे अशाच प्रकारची चर्च अहमदनगर जिल्ह्यात बांधण्यात आली यामध्ये मिरी येथील चर्च भिंगार येथील चर्च भानस हिवरे येथील चर्च चा समावेश होतो याचवेळी अमेरिकन मिशन मंडळी अहमदनगर मध्ये आली त्यांनीही अहमदनगर मध्ये चर्च बांधलेली त्यामध्ये सर ह्यूम चर्च यासह अनेक चर्च अहमदनगर येथे मोठ्या दिमाखात उभे आहेत

राज्यात यापूढे जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रशिक्षण शिबिरे जनजागृती मेळाव्यांच्या माध्यमातून अधिकाधिक मराठा तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ प्रयत्न करेल असेही त्यांनी सांगितलं

हिंगोली शहरात काल भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये व्यापारी वकील डॉक्टर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नांदेड जिल्ह्याच्या मुखेड इथ काल फेरी काढण्यात आली पदयात्रा लातर लातूरमध्ये काल या कायद्याच्या समर्थनार्थ विविध सामाजिक धार्मिक व्यावसायीक संघटनाच्या वतीनं पदयात्रा काढली होती या पदयात्रेत खासदार सुधाकर शृंगारे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिकेचे सदस्य सहभागी झाले होते

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या पदयात्रेचा प्रारंभ झाला

खंडेरायाच्या दर्शनासाठी नांदेड लातूर बीड उस्मानाबाद परभणी जालना हिंगोली आदि जिल्ह्यांसह राज्यातील हजारो भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतलं ही यात्रा शनिवार पर्यंत चालणार आहे अहिल्यादेवी प्रशाला पुण्यातील अहिल्यादेवी प्रशालेनं काल आपल्या प्रशालेच्या ऐशीव्या वर्धापन दिनानिमित्त महाव्वेता अहिल्यादेवी हे महानाट्य सादर केलं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे पदाधिकारी आणि पालक याप्रसंगी उपस्थित होते प्रशालेतील सर्व विद्यार्थीनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीच या महानाट्यात भूमिका केल्या आहेत संमेलन अकरावं महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन उद्यापासून अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथं होत आहे यावेळी ग्रंथदिंडी परिसंवाद चर्चासत्र कवीसंमेलन एक पात्री प्रयोग आदी कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे

हवामान डिसेंबर महिना सरत आला तरी राज्यात थंडी बेताचीच आहे